पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीवरुन हा निधी जारी करण्यात आला आहे

या आकडेवारीन्सार राज्यात मुंबई आणि चंद्रपूर हे जास्त प्रदूषित विभाग ठरले असून सुक्ष्मधुलीकणांचं प्रमाण अधिक असलेल्या शहरांच्या यादीत औरंगाबाद शहराचा समावेश आहे

त्यामुळे विधिमंडळाच्या नियमांना डावलून विधानपरिषद उपसभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया राबवली गेल्याचा आरोप पडळकर यांनी या याचिकेत केला आहे

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल सिंधुदर्ग इथं ही माहिती दिली युती सरकारच्या काळात घर बांधणीच्या परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतींकडून काढून नगरविकास विभागाकडे देण्यात आले होते त्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांना घर बांधणीसाठी अडचणी येत होत्या लोकप्रतिनिधींनीही या निर्णयाला विरोध केला होता विनापरवानगी बांधकामावर ग्रामपंचायतींकडून कारवाई होत नव्हती त्यामुळे हे अधिकार ग्रामपंचातींना दिल्याचं सत्तार यांनी सांगितलं

दरम्यान एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना एल आय सी योजनेंतर्गत निव्रत्तीनंतर देण्यात येणारे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत देण्यात येणार आहेत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

दीडशे वर्षापूर्वी वाहती असलेली मात्र आता लुप्त झालेली अग्रणी नदी पुनरुज्जीवित करण्याची कल्पना पवार यांनी मांडली होती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बलवडी आणि बेणापूर गावच्या ग्रामस्थानी लोकवर्गणीतून धरण बांधून अग्रणी नदी प्नरुज्जीवन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी या उपक्रमाला सहकार्य केलं आणि शासकीय खर्चातून हा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प यशस्वी केला पुढील आठवड्यात हा प्रस्कार प्रदान करण्यात येणार आहे

ते काल नाशिक इथं आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं उद्धाटन तसंच सौरउर्जा प्रकल्पाचं उदघाटन केल्यानंतर बोलत होते कोविडच्या आपत्ती काळात आयुर्वेद होमिओपॅथी युनानी योगा यासारख्या विविध उपचार पद्धतींनी समाधानकारक काम केल्याचं राज्यपाल म्हणाले वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम्ख आणि आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर यांनी परीक्षा घेण्याची ठाम आणि आग्रही भूमिका घेतली ती भूमिका खरोखरच कौतुकास्पद असल्याचं राज्यपाल म्हणाले योग्य ती काळजी घेऊन सामना केल्यास कोविडपेक्षा भयंकर महामारीवरही मात करणं शक्य असल्याचं मत राज्यपालांनी व्यक्त केलं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी यावेळी केलेल्या भाषणात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव येत्या पंधरा दिवसात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल असं सांगितलं

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या पत्रातून शासन निकषानुसार काही बाधीत शेतकरी मदतीपासून वंचित राहिले असल्यास अशा शेतकऱ्यांची चौकशी करून त्यांना शासनाच्या निर्णयान्सार मदत देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असं म्हटलं आहे

पीकविम्याबाबत शासनाकडे पाठप्रावा केला जाईल पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगाने आज होणाऱ्या बैठकीतून आढावा घेतला जाईल आणि वंचित शेतकऱ्यांना नियमानुसार पीककर्ज वाटपाबाबत कार्यवाही केली जाईल असंही या पत्रात म्हटलं आहे

याप्रकरणी शिवलिंग संगाप्पा सनबे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने लाखो रुपयांचा वस्तू आणि सेवा कर ब्रडवल्याचं निदर्शनास आलं आहे

दोषींनी दंड न भरल्यास त्यांना सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे

सोमीनाथ भगवान लाड असं या तरुणाचं नाव असून तो औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथला रहिवासी आहे

बँकेकडे तारण म्हणून ठेवलेला बेदाणा शीतग्रहातून परस्पर विक्री करण्यात आला आहे याप्रकरणी सी एन एक्स कार्पोरेशन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक निरुपमा पेंडरकर यांच्यासह आठ जणांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात ग्रन्हा दाखल करण्यात आला आहे

या केंद्रात जवळपास दीडशे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नेमण्यात आले होते भविष्यात रुग्णांची संख्या वाढल्यास पुन्हा या ठिकाणी कोविड सुश्रुषा सुरु करण्यात येतील अशी माहिती महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ बी दुधभाते यांनी दिली

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली सर्व व्यावसायिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे

ते काल कारखान्यात तयार झालेल्या पहिल्या साखर पोत्यांचे पूजन केल्यानंतर बोलत होते कोविड संकटकाळात चांगलं काम केलेल्या कारखान्याच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं त्यांनी विशेष कौतुक केल

लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला चार हजार रुपये प्रति क्विंटल तर लाल कांद्याला तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला

नादेड इथही जिल्हाधिकारी कार्यालय तसंच तहसील कार्यालयासमोर काल ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसाचं धरणे आंदोलन करण्यात आलं

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्यासह प्रमुख साधुसंत या आंदोलनास सहभागी होणार आहेत